राज्याच्या उतरेकडील भाग आणि त्याला लागून असलेला ग्जरातच्या दक्षिणेकडच्या भागातून हे चक्रीवादळ जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातलं हरिहरेश्वर ते ग्जरातच्या जवळ दमण या दरम्यानच्या पट्ट्यातून या वादळाचा मार्ग असू शकतो ते अलिबागच्या दिशेने येण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवलेली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा आज आढावा घेतला नागरिकांनी शक्य ती सर्व खबरदारी घ्यावी आणि स्रक्षेच्या उपाययोजनांचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले आहे

तर कर्नाटक किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात म्सळधार पावसाची शक्यता आहे या काळात समुद्र खवळलेला राहील

एनडीआरएफचे महासंचालक एस एन प्रधान यांनी ही माहिती दिली

पालघर डहाणू सिंधूद्र्ग रत्नागिरीत या तुकड़या तैनात करण्यात आल्या आहेत तर इतर सहा त्कङ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत

एसडीआरएफच्या दोन त्कड्या रायगडमध्ये दाखल झाल्या असून एक तुकडी हरिहरेश्वर तर दुसरी अलिबागला तैनात आहे राज्याचं आपती निवारण पथकही सज्ज आहे

मंबई महापालिकेनंही चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सर्व तयारी केली आहे

नौदलही म्ंबईत सक्रिय आहे म्ंबईत विविध ठिकणी नौदलाच्या त्कड्या तैनात करण्यात आल्या आहेत

नौदलाच्या सर्व त्कड्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना चक्रीवादळामुळे पक्क्या वास्तृंमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे मुंबई कमी उंचीवर असलेल्या भागातील आणि झोपडीत राहणाऱ्या लोकांना स्रक्षित ठिकाणी हलविले जात आहे

निसर्ग चक्रीवादळाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यान्सार पालघर जिल्ह्यातल्या समुद्रकाठी असलेल्या चक्रीवादळामुळे बाधीत होणाऱ्या गावांमधल्या बाधीत नागरिकांचं स्थलांतरण निवारा छावण्यांमध्ये करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितलं आहे निवारा छावनीत निवारा देण्यात आलेल्या नागरिकांना पिण्याचं पाणी अन्न आणि आरोग्य सेवा तसंच औषधांचा योग्य प्रवठा करण्याची जबाबदारी जिल्ह्यातल्या सर्व गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे या चक्रीवादळाम्ळे वसई पालघर डहाणू ताल्क्यातले सर्व उद्योग कार्यालय द्काने खासगी कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत सर्व कारखान्यांनी रसायन आणि वायू उत्सर्जन होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत रायगड जिल्ह्यात अलिबाग पेण म्रुड तळा म्हसळा श्रीवर्धन आणि रोहा या तालुक्यात उदया मध्यरात्रीपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडायला बंदी घालण्यात आली आहे चक्रीवादळामुळे अधिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जाते आहे वीजप्रवठा खंडित होऊ नये म्हणून सर्व प्रयत्न केले जात आहेत पालघर आणि रायगड जिल्ह्यात असलेल्या रासायनिक आणि अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेचीही पुरेशी काळजी घेण्यात आलेली आहे या चक्रीवादळाम्ळे सर्व मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना परत आणण्याची जबाबदारी तटरक्षक दलावर सोपविण्यात आली आहे जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत निसर्ग चक्रीवादळाचा म्ंबईच्या बीकेसी इथल्या कोविड सेंटरलाही धोका असल्याची शक्यता असल्याने या सेंटरमधील रुग्णांना इतर स्रक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे काही रुग्णांना वरळी येथील कोविड सेंटरमध्ये तर काहींना गोरेगाव येथील कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले आहे तसेच बीकेसीतील कोविड सेंटरमधील इतर वैदयकीय स्विधाही सुरक्षित ठेवण्याची तयारी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं काही खबरदारी घेण्याच्या सुचना नागरिकांना दिल्या आहेत त्यानुसार कच्ची घरं किंवा झोपडीत राहणाऱ्यांनी पक्क्या इमारतीत आश्रय घ्यावा मात्र मोठं छप्पर असलेल्या जागा उदाहरणार्थ हॉल सभागृह टाळावी खिडक्या बंद ठेवाव्या आणि त्यापासून दुर रहावे अत्यावश्यक वस्तूंची बद्या तयार ठेवण्याचा सल्लाही महापालिकेनं दिला आहे याशिवाय ब्रारीवर चालणारी उपकरणं मोबाइल पावर बँक इमर्जन्सी लाइट यांना पूर्ण चार्जिंग करून ठेवावे वायू गळतीचा वास आल्यास तत्काळ घराबाहेर पडावे आणि ग्राम कंपनीला त्याची सूचना दयावी विदयुत उपकरणातून ठिणग्या उडताना दिसल्या तर वीज प्रवठा तत्काळ खंडित करावा या काळात कठल्याही अफवा पसरव् नका सरकारी यंत्रणा आणि आकाशवाणी दुरदर्शनने दिलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच गाडी किंवा ट्रक बाहेर काढून प्रवासही करु नये लॉकडाऊनच्या काळात लावण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची प्रक्रिया उदयापासून राज्यात सुरू होते आहे उदयापासून राज्य भरातल्या नागरिकांना व्यायाम करण्यासाठी प्रभात फेरीसाठी सायकल चालविण्यासाठी धावण्यासाठी घराबाहेर निघता येईल

सोसायटीतल्या मोकळ्या जागा बगीचे खली मैदानं याठिकाणी नागरिकांना जाता येईल मात्र बंदिस्त ठिकाणं किंवा बंदिस्त मैदानात हे व्यायाम करता येणार नाही

लहान मुलांना खेळायलाही बाहेर जाता येईल मात्र मोठ्या माणसांनी त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे याशिवाय प्लंबर इलेक्ट्रिशियन निर्जंत्कीकरण करणारे आणि इतर तंत्रज्ञांनाही सेवा स्रू करता येतील

कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येचा विचार करता अमेरिका ब्राझिल रशिया ब्रिटन स्पेन आणि इटली नंतर सातव्या क्रमांकावर भारत आहे

ब्लडाणा जिल्ह्यात आज कोरोनाचा एक रुग्ण आढळ्न आला दरम्यान आजच कोरोनामूक्त झालेल्या नऊ जणांना जिल्हयातल्या खामगाव इथल्या विलगीकरण कक्षातून स्ट्टी दिली आहे धूळे शहरातल्या आणखी तीन संशयीत रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत

आज सकाळी शिरपूर इथल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे

जालना आणि अंबड शहरात आज प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला

नांदेड जिल्ह्यात आज तीन कोरोनाबाधित रूग्ण आढळन आले

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन रुग्ण कोरोनाम्क्त झाल्यानं त्यांना घरी सोडलं

अमरावती जिल्ह्यात अडकलेल्या एक मूक बधीर महिलेलाही पालकमंत्री आणि प्रशासनाच्या प्रयत्नानं घराकडे जायला मिळालं आहे मूळची आंध्रप्रदेशातली असलेली ही महिला दीड महिन्यापूर्वी स्थलांतर करताना ट्रकमधून अमरावती जिल्ह्यात उतरली ही महिला बोलू शकत नसल्याम्ळं तिचा पता शोधणं अवघड झालं होतं अखेर तिच्या बोटांच्या ठशाच्या आधारे आधार प्रणालीतून तिचा पता शोधण्यात आला

या दोन्ही लब्ब येत्या आठ दहा दिवसात सूरू होतील अशी माहिती सिंध्द्र्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली सोलापूर शहरातले संशयितांचे स्वब् तपासणीसाठीचे अहवाल प्ण्यालाही पाठवावे लागत आहेत या पार्श्वभूमीवर सोलाप्रातच हे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे देशातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याच्या सरकारच्या धोरणाचा सकारात्मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहे